आप आणि भाजप यांच्या स्पर्धेत काँग्रेसला एकाही जागेवर यश मिळवता आलं नाही मुख्यमंत्री अरंविद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पटपरगंज मतदारसंघातून विजय मिळवला आहे अन्य प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये आपच्या राघव चढ्ढा राखी बिरला आणि अजय दत्त यांचा तर भाजपाच्या ओम प्रकाश शर्मा आणि विजेंदर गुप्तांचा समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीतल्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात केजरीवाल यशस्वी होतील अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या तर केजरीवाल यांना जनतेनं दिलेल्या मतांच्या कौलाचा भाजपा आदर करते असं प्रतिपादन भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज केलं भाजपा सकारात्मकरित्याविरोधी पक्षाची भूमिका बजावेल असं म्हणून नड्डा यांनी ट्विटर संदेशात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आप चं अभिनंदन केलं केद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी रणदीप सुजॅवाला यांनी केजरीवाल यांच अभिनंदन केलं तसंच काँग्रेसनं पराभव मान्य केल्याचं सांगितलं आहे दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बेजल यांनी दिल्लीची सहावी विधानसभा आज बरखास्त केली एनडीए सरकारनं आपल्या राजवटीत वित्तीय शिस्त राखली आहे असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ठामपणे सांगितलं महागाईचा दर नियंत्रणात ठेवला असून खाद्यपदार्थांच्या महागाईच्या दरानं स्विकाराई सीमा ओलांडलेली नाही असं त्या म्हणाल्या राज्यसभेत केंद्रिय अर्थसंकल्पावरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या

जीएसटीद्वारे करसंकलन सातत्यानं सुधारत असून गेल्या चालू वित्तीय वर्षाच्या गेल्या सहा महिन्यात एक लाख कोटीचा आकडा ओलांडला आहे

भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक विश्वास निर्माण झाला आहे तसंच तो मजबूत करण्यासाठी अनेक उपाय योजले असल्याचा दावा त्यांनी केला जागतिक मत भारतासाठी अनुकूल आहे आणि गुंतवणुकीच्या ओघावरून त्याचा अंदाज येऊ शकतो संरक्षण खात्यासाठी अर्थसंकल्पात अल्प तरतूद केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता त्यास उत्तर देताना सीतारामन यांनी सांगितलं की संरक्षण क्षेत्राला यूपीए राजवटीत पंगू करून ठेवलं होतं संसदेचं कामकाज पुढच्या महिन्याच्या दोन मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस या सत्राची सुरुवात दोन मार्चला होणार आहे निर्भया प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या चौघा दोषींना सर्वोच्च न्यायालयानं जवाब देण्याचा आदेश दिला आहे दोषींच्या फाशीला स्थगिती देण्याच्या विरोधात केंद्र सरकानं केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली या निकालाला सरकानं सर्वोच्च न्यायालयानं आव्हान दिलं आहे त्यावरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले त्याच बरोबर शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी दिले नवी तारिख मिळवण्याकरता संबंधितांना न्यायालयात जाण्याची मुभाही सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे सर्वोच्च न्यायालयातली सध्याची केंद्राची याचिका या निकषावर फाशीची तारीख अनिश्वित ठेवण्याची आवश्यकता नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ कुलश्रेष्ठ यांनी आज ही शिक्षा सुनावली

बलात्कार हा वासना आणि शक्तीचा गुन्हा आहे आणि या प्रकरणातील पीडित अल्पवयीन असल्यानं दोषींना दया दाखवू नये असा युक्तिवाद सीबीआयनं न्यायालयापुढे केला होता

राष्ट्रपती रामनाथ कोंविद उद्यापासून दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत उद्या ते पुण्यात राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत गुरुवारी ते लोणावळ्याच्या आय

एस शिवाजी इथं कलर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जम्मू काश्मीर किश्वतार जिल्ह्यातून हिजबूल मूजाहिदीनच्या दहशतवाद्याला अटक केल्याचं वृत्त आहे होंजला गावातला रहिवाशी मोहम्मद रुस्तभ याला त्याच्या गावातून काल संध्याकाळी अटक करण्यात आली त्याची चौकशी सुरु आहे किश्तवाराचे विशेष पोलीस अधिक्षक डॉक्टर हरमीत सिंह यांनी ही माहिती दिली युनानी उपचार पद्धतीतल्या औषधांवर संशोधन करुन त्यांचं प्रमाणीकरण करण्याची गरज केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे जागतिक यूनानी दिवसाचं औचित्य साधून आज नवी दिल्ली इथं युनानी उपचार पद्धतीत कार्यरत तज्ञ आणि संशोधकासाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर युनानी उपचार पद्धतीवर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा सांगता सोहळा आज झाला त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राजनाथ सिंह उपस्थित होते युनानी उपचार पद्धती काळाच्या कसोटीवर उतरलेली पद्धधती असून रोगाच्या लक्षणांबरोबर कारणांचा समूळ नायनाट करण्याची क्षमता यात आहे असं सिंह यावेळी म्हणाले तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतला तिसरा सामनाही भारतानं आज गमावला

न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता

हेन्री निकोलसला सामनावीराचा पुरस्कार मिळाला

रॉस टेलरला मालिकावीराचा किताब मिळाला

भारतीय महिला क्रिकेट संघ उद्या ऑस्ट्रेल्यातील मेलबर्न इथं त्रिकोणीय स्पर्धेच्या जेत्तेपदासाठी ऑस्ट्रेलिया संघाला लढत देईल

इंग्लंडमधल्या वैज्ञानिकांच्या एका चमुनं पहिल्यांदा कोरोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसीचे प्राण्यावरील परिक्षण सुरु केल्याचा दावा केला आहे

समितीची अखेरची बैठक काल गुवाहाटी इथं झाली समितीच्या एका सदस्यानं सांगितलं की समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती बिप्लब कुमार शर्मा अहवाल सादर करताना संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतील